याबुसार येत्या एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर सहा ते साडेसहा टक्के इतका नमूद करण्यात आला आहे चालू आर्थिक वर्षात हा दर साडेपाच टक्के असल्याचं आणि आर्थिक वृद्धी गाठण्याच्या दृष्टीनं विद्यमान आर्थिक वर्षातील आर्थिक तुटीचं लक्ष्य शिथील करावं लागेल असं त्यांनी सांगितलं देशात उद्योग सुलभ करण्याच्या दृष्टीनं अनेक सुधारणा करण्याचं आवाहन या सर्वेक्षणात करण्यात आलं आहे देशात पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या दृष्टीनं उद्योगांना पूरक धोरण बाजारपेठांचं अदृश्य सहाय्य वृद्धिंगत करणे आणि उद्योग सुलभ करणे आवश्यक असल्याचं यात म्हट्लं आहे तळगाळपासून उद्योजकता आणि अर्थ विर्मितीसाठी या सर्वेक्षणात भर देण्यात आला आहे

या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून आगामी दशकाची भक्कम पायाभरणी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास नवी दिल्ली इथं सुरुवात झाली समाजातल्या द्र्बल घटकांच्या सशक्तीकरणावर केंद्र सरकार भर देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सदनात विविध म्द्यांवर सकारात्मक चर्चेची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली

आकाशवाणी म्ंबईच्या अस्मिता वाहिनीवरुन ते सहक्षेपित केलं जाईल हे प्रसारण दुपारी दीड नंतरही चालू राहील त्यामुळे उदयाचं जिल्हा वार्तापत्र तीन वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल तर दररोज द्रपारी दीड वाजता प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्रं उद्या द्पारी तीन वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होईल उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षाबाबत आकाशवाणीशी बोलताना ग्रंतवणूक सल्लागार प्रसाद फडणवीस म्हणाले कि साउंड बाईट आयकराच्या सध्याच्या उत्पव्नामध्ये अडीच लाखाची मर्यादा पाच लाखांपर्यंत जर झाली तर सर्वसामान्यांसाठी ते अधिक चांगल होईल त्याचप्रमाणे इब्कमटॅक्सच्या ज्या स्तॅब आहे त्या दहा लाखांपर्यंत दहा टव्क्े वीस लाखापर्यंत वीस टक्के आणि वीस लाखाच्या प्रढे तीस टक्के अशा पद्धतीने करण्यात याव्यात हाऊसिंग लोनच्या इंट्रेस्टमध्ये दोन लाखांपर्यंत जी सूट आहे ती किमान तीन लाख करण्यात यावी तरच चांगल्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि महागाई कंद्रोल करण्याच्या दृष्टीकोनातून जीएसटीमध्ये जी कन्क्लूझन आहेत ते दूर होण्यासाठी त्यातलेच दर कमी करण्यात यावे परस्पर चर्चा आणि संवाद लोकशाही अधिक मजबूत करणारे असतात अशीच सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे संसदेच्या मध्यवर्ती सभाग़हात दोन्ही सभाग़हांच्या संय्क्त बैठकीला संबोधित करताना त्यांनी सांगितलं की निषेधाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाज आणि देशाला द्बळा करणारा असतो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 हे सरकार सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मंत्र अन्सरत आहे असं ते म्हणाले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

नागरिकत्व द्रुस्ती कायदा हा ऐतिहासिक कायदा आहे असं कोविंद म्हणाले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 अनेक आंतरराष्ट्रीय मानांकन निर्देशांकांमध्ये भारताचं मानांकन उंचावण्यासाठी सरकारनं गेल्या पाच वर्षात तळागाळापर्यंत काम केलं असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं राष्ट्रपतींचं अभिभाषण स्रु असताना काँग्रेस द्रम्क राष्ट्रीय जनता दल डावे पक्ष आणि इतर सदस्यांनी हातावर काळी पट्टी बांधली होती राष्ट्रपर्तींनी नागरिकत्व द्रुस्ती कायदयाचा उल्लेख करताच सत्ताधारी सदस्यांनी टाळ्या वाजवल्या तर विरोधी पक्ष सदस्यांनी त्याविरुदध गदारोळ केला

निवडणुक रिंगणात शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत मुंगीनवार काँग्रेस चे माजी नगराध्यक्ष शंकर बडे दीपक निलावार आणि संजय देरकर हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र मतदानापूर्वी चौघांनीही महाविकास आघाडीशी वाटाघाटी करून माघार घेतल्यानं दृष्यंत चतुर्वेदी आणि सुमित बाजोरिया यांच्यात थेट लढत झाली या निवडण्कीत शिवसेनेचे स्थानिक नेते पालकमंत्री संजय राठोड आणि भाजपाचे नेते आ मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

नागपूर जिल्हा नियोजन समितीचा निधीमध्ये कमी न करता ती साडेआठशे कोटी करण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि नागपुरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत केली जिल्हा नियोजनाच्या निधीतून अनेक विकासाची कामे होत असतात

राज्य सरकारनं सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून याबाबतचा निर्णय घेतांना जनतेशी विचारविनिमय करायला हवा होता असं ते म्हणाले

अविनाश गावंडे यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली सदर इसम सहा जानेवारीला चीनवरून भारतात परतला कोरोना व्हायरसची सदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर काल त्याला नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रूणालयात दाखल करण्यात आले आहे सदर संशयित रूग्णाचे रक्ताचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉ गावंडे यांनी सांगितलं

निवृत्तीवेतन आणि निवत्तीवेतनधारक कल्याण विभागानं हा निर्णय घेतला आहे निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील दोषींना वेठावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा दिल्ली उच्च व्यायालयानं पुढील आदेशापर्यंत आज पुढं ढकलली आहे उद्या अंमलात येणाऱ्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी या आरोपींच्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी हा आदेश दिला दरम्यान चार आरोर्पीपैकी पवन ग्रेप्ता यानं आपण अल्पवयीन असल्यानं मृत्यूदंडाच्या शिक्षेवर दाखल केलेली फेरविचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली नागप्रातील अखिल भारतीय आय्रर्विज्ञान संस्थेला येत्या दोन फेब्रवारी रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत

भारतातर्फे के

पांडे अर्धशतक करून नाबाद राहिला

व्यूझीलंडची सुरूवात फारशी चांगली झाली नाही सलामीचा फलंदाज गपटील केवळ चार धावांवर बूमराच्या चेंडूलं झेलबाद झाला त्यानंतर मुनरो आणि सेफर्टनं धाव संख्येला आकार देत अर्धशतकी खेळी केली

भारतातर्फे ठाकूरनं सर्वाधिक तीन गडी बाद केले तर राहूलनं दोन आणि ब्रमरानं एक गडी बाद केला आजच्या सामव्यात सुपर ओव्हरमध्ये भारतानं विजय मिळवून मालिकेत चार शूव्य अशी विजयी आघाडी घेतली आहे शार्दूल ठाकूर याला सर्वाधिक गडी बाद केल्याबद्दल सामनावीराचा मान देण्यात आला